महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी पुन्हा टाळेबंदी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन उद्यापासून टप्प्या टप्प्यात खुलं होणार आणि

उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण अधिक सचिन पायलट राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी उघडपणे बंडखोरी पुकारल्यानं तिथलं अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकार अडचणीत आलं आहे

आज कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीलाही उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी कळवलं आहे विधिमंडळपक्षाची बैठक आता सुरू आहे

राज्यातील सरकार उलथवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपावरून राजस्थान पोलिसांनी नोटीस पाठवल्यामुळं नाराज झालेले पायलट हे दिल्लीत असल्याचं त्यांच्या समर्थकांनी सांगितलं

मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा जास्त प्रभाव असून प्रशासनाने लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावं असं मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी उपसंचालक डॉ रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केलं आहे

पुण्यातल्या टाळेबंदीबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काल नियमावली जाहीर केली

धन्वंतरी रथ एक आरोग्य सुविधा असलेले वाहन असून कोविड नसलेल्या अन्य रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवत आहे टाळेबदी तमिळनाडूतील मदुराईमध्ये टाळेबंदी दोन दिवस वाढवून ती मंगळवारी रात्रीपर्यंत लागू करण्यात आली आहे इथली टाळेबंदी कालच संपणार होती मात्र ताप तपासणी केंद्रांद्वारे अधिक लोकांची तपासणी करून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी आणखी दोन दिवस निर्बंध कायम असतील असं प्रशासनानं सांगितलं

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासूनची ही एकाच दिवसात झालेल्या मृत्यूची राज्यातील सर्वांत मोठी संख्या आहे कोरोना संसर्ग वाढल्यानं बिहारमधील सीतामढी जिल्हयात संपूर्ण टाळेबंदी जाहीर झाली असून नवादा बक्सर आणि सुपौल या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी वाढवण्यात आली आहे

या भागांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत

या केंद्रशासित प्रदेशात उद्यापासून टप्प्या टप्प्यात पर्यटन क्षेत्र खुलं करण्याचा निर्णय झाला आहे पहिल्या टप्प्यात केवळ विमानानं येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे प्रत्येक पर्यटकाला कोरोना चाचणी करून घेणं बंधनकारक आहे जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पर्यटकांनी हॉटेल आणि इतर सर्व प्रकारचं आरक्षण आगाऊ केलेलं असणंही आवश्यक आहे मोबाईलवर आरोग्य सेतू एप असल्याशिवाय पर्यटकांना कोठेही प्रवेश मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे

उत्तिर्णांमध्ये मुर्लींचं प्रमाण मुलांपेक्षा साडे पाच टक्क्यांनी जास्त आहे

तसंच तिरुअनंतप्रमचे जिल्हा न्यायाधीश मंदिर प्रशासन समितीच्या अध्यक्षपदी राहतील असं न्यायमूर्ती ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सांगितलं आहे जम्म काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या श्रीगुफवारा भागात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला गुप्तहेर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस आणि सैन्यदलाच्या पथकानं या भागात नाकाबंदी करुन शोधमोहीम हाती घेतली होती ही पथकं दहशतवाद्यांच्या तळाजवळ पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला सुरक्षा दलं चोख प्रत्युत्तर देत आहेत दरम्यान बांदिपोरा भागात पोलिसांनी सुरक्षा दलांच्या साथीनं दहशतवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करुन दहशतवाद्यांच्या चार साथीदारांना अटक केली आहे तर दुसऱ्या एका घटनेत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला हे सर्वजण लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेला मदत करत होते छापे राजस्थानमधील एका सराफी पेढीच्या करचुकवेगिरी प्रकरणी प्राप्तीकर विभागानं आज सकाळी जयपूर दिल्लीसह मुंबई आणि कोटा शहरांमध्ये छापे घातले छापा घातलेल्या व्यावसायिकांनी बऱ्याच मोठ्या रकमेचे आर्थिक व्यवहार केल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राप्तीकर विभागानं छापासत्र सुरू केलं पश्चिम बंगाल हत्या पश्चिम बंगालमधले भाजपाचे वरीष्ठ नेते देवेंद्रनाथ राय आज सकाळी त्यांच्या घराजवळच्या एका दुकानाच्या परिसरात फास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळले असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती दिनाजपूर जिल्हा पोलिसांनी दिली राय यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला असून हत्येची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राय यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करुन पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचं म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे हवामान दक्षिण पश्चिम मान्सून आजही ईशान्य भारत बिहार पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात सक्रिय राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार